या प्रकरणी तपास पूर्ण करून आरोप पत्र दाखल करण्यासाठी पूणे पोलिसांना सत्र न्यायालयानं मुदत वाढवून दिली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयानं काल ही मुदतवाढ अमान्य केली या प्रकरणात अनेक जणांना अटक करण्यात आलेली आहे उच्च न्यायालयानं मुदत वाढवून दिली नाही तर हे आरोपी जामीन मंजूर करण्यासाठी पात्र होतील असं राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं याप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे जम्मू काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यातल्या क्रिरी परिसरात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली या परिसरात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांचं विशेष अभियान दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी परिसराला घेराव घातला त्यावेळी ही चकमक झाली सुरक्षेच्या कारणास्तव या परिसरातली मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे

गृहमंत्री राजनाथ सिंह या मंत्रिगटाचे अध्यक्ष असतील तर परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी हे सदस्य असतील हा गट येत्या तीन महिन्यात महिलांच्या सुरक्षेच्या सध्याच्या तरतुदींचा आढावा घेईल आणि इतर अपेक्षित उपाययोजनांची शिफारस करेल असं सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयानं एक इलेक्ट्रॉनिक तक्रारपेटी सुरु केली आहे त्याद्वारे सर्व महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत तक्रार करता येईल

कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातल्या कोडोली इथं आयोजित कष्टकरी शेतकरी परिषदेत ते काल बोलत होते या परिषदेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यंदाच्या गळीत हंगामात एफआरपी सोबत दोनशे रुपये दर द्यावा अशी मागणी केली

दरम्यान मुंबईत काल शिवस्मारक पायाभरणी आणि भूमिपूजन प्रसंगी झालेल्या बोट दर्घटनेची चौकशी करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं

डॉ आंबेडकर यांनी जागतिक लोकशाहीला दिलेलं सामाजिक न्यायाचं तत्व जगभरातल्या वंचितांच्या हक्काची पताका फडकावत असल्याचं डॉ कांबळे यांनी नमूद केलं

हरमनप्रीत सिंग यानं सलग तीन गोल नोंदवून भारताच्या विजयात मोठं योगदान दिलं तर गुरजंत सिंग यानं अन्य गोल केला या स्पर्धेत भारत पाकिस्तान मलेशिया आणि जपान हे चार संघ उपान्त्य फेरीसाठी निश्चित झाले आहेत उपान्त्य सामने येत्या शनिवारी तर अंतिम सामना रविवारी होणार आहे

सायनाचा सामना जपानच्या नोजोमी ओक्हारासोबत तर सिंधूचा सामना जपानच्याच सायका साटो बरोबर होणार आहे प्रुष एकेरीत श्रीकांतचा सामना दक्षिण कोरियाच्या ली डोंग क्यू बरोबर तर बी साई प्रणितचा सामना इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टी बरोबर होणार आहे पुरुष दुहेरीत सात्विक साईराज चिराग शेट्टी आणि मन् अत्री बी सुमीत रेड्डी यांची जोडी तर महिला दहेरीत मेघना जक्कामपूडी आणि पूर्विषा एस राम यांची जोडी खेळणार आहे